विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड

राज्य शासनाची सध्याची आर्थिक स्थिती दर्शवणारा अहवाल जनतेसमोर मांडणार असून ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तिला शिस्त आणण्यासाठी सरकार वचनबद्ध राहणार असल्याचं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल विधिमंडळाच्या संयूक सभागृहात केलेल्या अभिभाषणात सांगितलं शेतकऱ्यांची कर्जमूक्ती आणि भूमिपूत्रांना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून हे सरकार समाजातल्या गोरगरिबांसाठी काम करेल असं ते म्हणाले तत्पूर्वी भाजपाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले यांची काल विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे अभिनंदनाच्या प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस यांनी आपले जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध हे राजकारणापलिकडचे आहेत जनतेच्या हितासाठी जे काही निर्णय घेतले जातील त्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून नेहमीच सहकार्य करू तसंच सभागृहात नियम आणि संविधानानुसार कामकाज करू असंही फडणवीस यावेळी म्हणाले

या महिना अखेरीपर्यंत हा कांदा भारतात पोचेल अस अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे याशिवाय इजिप्तमधूनही सहा हजार टन कांदा आयात केला जाणार आहे

इंद्रधनुष अधिक तीव्र स्वरुपातील मिशन इंद्रधनुष आजपासून देशभरात लागू होत आहे

घटसर्फ डांग्या खोकला धनुर्वात पोलिया क्षयरोग गोवर मेंदूज्वर आणि हिपॅटायटिस बी या आठ रोगांविरुद्ध हे लसीकरण करण्यात येते

चोरीस गेलेल्या हरविलेल्या वाहनांचा शोध घेणे हरवलेल्या व्यक्ती लहान मुले अनोळखी मृतदेह यांची ओळख पटविण्याकरीता तसच चरित्र पडताळणी पारपत्र याकरीता संबंधित व्यक्तीविरुद्ध देशभरात नोंद असलेल्या गुन्हयाची माहिती तात्काळ पडताळून पाहण्यासाठी या प्रणालीचा वापर करता येतो एड्स जागतिक एड्स दिनानिमित्त काल पुण्यासह राज्यात सर्वत्र एड्स बाबत जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतें अकोल्यात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं अमरावती जिल्ह्यात एड्स जनजागृतीपर पंधरवडा साजरा करण्यात येत आहे हिंगोलीजळगाव इथंही जिल्हा सामान्य रुग्णालयापासून प्रभातफेरी काढण्यात आली

भूसंपादन परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातील रायखेडा आणि मोळा या दोन्ही गावातील शेतजमिनी रोजगार हामी योजनेअंतर्गत पाझर तलावासाठी संपादित करण्यात आल्या होत्या मात्र मागील अनेक वर्षापासून जमिनीचा मोबदला येथील शेतकऱ्यांना मिळाला नसल्यानं शेतकऱ्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली

त्यासाठी भाजप आणि वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांसह विविध पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे

याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक घेतली असंघटीत क्षेत्रातील पात्र कामगारांनी तसेच किरकोळ व्यापारी दुकानदार आदींनी यासाठी नोंदणी करावी असं आवाहन शर्मा यांनी केलं आहे

यावर्षीचा गळीत हंगाम ना नफा ना तोटा या तत्वावर अडचणीत असलेल्या ऊस उत्पादक शेतकरी यांचे नुकसान होऊ नये यासाठी सुरू केला असल्याचं व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आलं पाओली पालघर पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात भात शेतीबरोबरच गवत आणि भात झोडपणी करून शिल्लक राहात असलेल्या पाओलीची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात

परतीच्या पावसामुळे तालुक्यात वखारींची संख्या देखील कमी झाली आहे हागणदारीमुक्त परभणी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील बानेगाव ग्रामपंचायतीमधील नागरिकांनी या महिनाअखेर संपूर्ण गाव हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार केला आहे

प्रकाश महाराज बोधले यांनी काल सोलापुर इथं राज्यस्तरीय वारकरी मेळाव्यात बोलताना सांगितलं

सिंधूदूर्ग जिल्ह्यात ओरोस इथं या स्पर्धा संपन्न झाल्या

कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांच्या हस्ते या संघाला गौरवण्यात आलं यजमान सिंधुर्द्गचा राष्ट्रीय धावपट्र योगेश काळे यान स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकावला रत्नागिरीची अंजली नेवाळे सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली वॉकेथॉन नांदेड नांदेड इथ प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समिती यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा महा वॉकेथॉनचं आयोजन काल करण्यात आलं होतं यामध्ये विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वाहन वितरक प्रतिनिधी वाहन मालक चालक यांचे प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला

पूर्ण मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात सोलोमन टका हा इथियोपियाचा धावपट्ट विजेता ठरला

भारतीय गटात पूर्ण मॅरेथॉनमध्ये राहुल पाल तर महिला गटात निर्मला ठाकूर अव्वल ठरले अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात दुर्ग बहादूर तर महिला गटात पुण्याची विनया मालुसरे विजयी ठरले

स्पर्धेविषयीचा हा अधिक वृत्तांत

यंदाच्या स्पर्धेवर इथिओपियाच्याच धावपटुंचं वर्चस्व पहायला मिळालं

यंदा स्पर्धेच्या मार्गात बदल करण्यात आला होता सिहंगड रस्ता ते नांदेड सिटी या मार्गे स्पर्धेचा समारोप पुन्हा सणस मैदानावर झाला

शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी काल पहाटेपासुनच पुणेकरांनी दुतर्फा गर्दी केल्याचं चित्रही काही भागात पहायला मिळालं थंड हवामान नियंत्रित वाहतुक आणि आटोपशीर मार्ग असला तरी यंदाही कुठल्याच धावपट्रला नवा विक्रम प्रस्थापित करता आला नाही आकाशवाणी बातम्यांसाठी प्ण्याहून सीमा चोरडिया